पुणे शहरातील वाहतूक आणि नागरिक अधिक सुरक्षित होण्याच्या दृष्टीने पुणे स्मार्ट सिटीने प्ढाकार घेऊन राबविलेले स्मार्ट बाईक आणि स्मार्ट फायर व्हॅन या दोन्ही प्रकल्प अभिनंदनीय आहेत यातील आधुनिक सुविधांचा सकारात्मक परिणाम लवकरच दिसेल आणि पुणेकर नागरिकांना याचा लाभ होईल असं महापौर मुक्ता टिळक यांनी म्हटलं आहे

स्मार्ट सिटीच्या वतीने पोलिसांना अत्याधुनिक स्मार्ट बाईक्स देण्याचा हा देशातील पहिलाच प्रकल्प ठरला आहे

राजेंद्र जगताप पोलीस आयुक्त के वेंकटेशम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते दिवाळी दसरा नवरात्र ख्रिसमस आणि नवीन वर्षानिमित्त भेट वस्तू पाठविण्यासाठी नागरिकांनी टपाल विभागाच्या जनरल पोस्ट ऑफीस जीपीओ येथे सुरू करण्यात आलेल्या पार्सल ब्कींग केंद्राचा लाभ घ्यावा असं आवाहन देखील जीपीओचे वरीष्ठ पोस्ट मास्तर एन

शेडगे यांनी केलं आहे

मागील पाच वर्षांपासून जीपीओ इथं पार्सल बुकींग सुविधा केंद्राचा लाभ नागरिक घेत आहेत

गो ग्रीन या कार्यक्रमाअंतर्गत एअर मार्शल आर के एस शेरा यांनी काल पुण्यातील नाईन बेस रिपेअर डेपो इथं वृक्षारोपण केलं यानुसार हजारों झाडांचं व्रक्षारोपण करण्यात येत असुन ठिबक सिंचनाद्वारे त्यांचं जतन करण्यात येणार असल्याचं हवाई दलाच्या पुण्यातील अधिकाऱ्यांनी सांगितलं

लष्करी सायबर संस्थेचे प्रम्ख रिअर ऍडमिरल मोहित गुप्ता या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असणार आहेत पुण्यातील मार्केट यार्डमध्ये भाज्यांची आवक कमी झाल्यानं भाज्यांचे भाव वाढले आहेत

कांदे लसूण बटाटे आणि मटारला मोठी मागणी आहे मात्र या भाज्यांचा पुरवठा कमी आहे तळजाई टेकडीसह सिंहगड रस्त्यावर झालेली व्रक्षतोड आणि बांधकाम व्यावसायिकांकडून इमारती बांधताना होणारी झाडांची कत्तल यावरून नगरसेवकांनी आज सर्वसाधारण सभेमध्ये महापालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले अधिकाऱ्यांना नगरसेवकांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत शेवटी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना उत्तरे देण्यासाठी सभागृहासमोर बोलावे लागले प्रौढांच्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत प्ण्याच्या खेळाड़ंनी आज चमकदार कामगिरी केली पुरुष गटात चिंतामणी लावंड प्रतिक महावंशी तर महीला गटात अश्विनी कारलिंगनावार आणि आरती सिनोजिया यांनी अंतिम फेरीत धडक मारली असून यांच्यात विजेतेपदासाठी लढत होणार आहे ही स्पर्धा कोथरुडच्या बॅडमिंटन कोर्टवर सुरू आहे महापालिका आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या वतीनं आजपासून शालेय स्तराच्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेला स्रुवात झाली

पुणे आणि परिसरांत काही भागांत हलक्या पावसाच्या सरींनी आज हजेरी लावली उद्या हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल

नमस्कार